कोरोना लसीकरणाच्या रंगीत तालमीची पाहणी केल्यानंतर चेन्नईमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते

पोलिओ लसीकरण मोहीम देशात तीन दिवस चालणार आहे असं त्यांनी सांगितलं

हा दर जगात सर्वांत जास्त असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

लसीकरण रंगीततालीम कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची दुसरी देशव्यापी रंगीत तालीम आज होत आहे

प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी नियोजन आणि व्यवस्थापन सुरळीत होण्यासाठी हा सराव महत्त्वाचा ठरणार असुन आज कोणालाही प्रत्यक्ष लस दिली जाणार नाही

लसीकरण शंका दरम्यान लसीकरण मोहिमेबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्रांना आरोग्य मंत्रालयानं उत्तरे दिली आहेत

कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी लसीकरणाच्या वेळापत्रकावर लक्ष ठेवावं

लसीकरणासाठी पात्र असलेल्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लसीकरण केंद्र आणि वेळ याबाबत माहिती पाठवली जाईल असंही आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे आयुष उत्पादने कोरोना संसर्गाच्या काळात आयुष उत्पादनांच्या मागणीत तिप्पट वाढ झाली असल्याचं आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी काल सांगितलं या कालावधीत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जवळपास शंभर देशांमध्ये आयुष उत्पादनांचा वापर केल्याचं ते म्हणाले झाशी इथं केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या दोन नवीन विभागांचं नाईक यांच्या हस्ते उद्वाटन झालं त्यावेळी ते बोलत होते

त्यांचा वापर संशोधनासाठी केला जाणार आहे

ट्विटरवर प्रसारित केलेल्या एका ताज्या संदेशात हल्लेखोरांनी अमेरिकी संसदेच्या इमारतीवर केलेल्या हल्ल्याबाबत ट्रम्प यांनी नापसंती व्यक्त केली आहे अमेरिकी संसदेनं आता निकाल स्पष्ट केल्यामुळे नवीन प्रशासन या महिन्याच्या वीस तारखेला सूतं हाती घेईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे सध्याच्या स्थितीत जखमेवर फुंकर घालणं आणि सामोपचार यांची आवश्यकता असल्याचंही त्यांनी नमूद केलं असून सत्तेच्या सुविहित हस्तांतरावर आपला सगळा भर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद भारताला संयुक राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तीन प्रमुख समित्यांचं अध्यक्षपद मिळालं आहे

तिरुमूर्ती यांनी आज सांगितलं दहशतवादविरोधी समितीचं अध्यक्षपद मिळणं भारतासाठी विशेष उल्लेखनीय असल्याचं तिरुमूर्ती यांनी नमूद केलं सीमेपलीकडच्या दहशतवादाशी लढण्यात भारत अग्रेसर असून या दहशतवादाचा सर्वाधिक फटकाही भारताला बसला आहे असं ते म्हणाले भारताची अफगाणिस्तानबद्दल असलेली शांतता सुरक्षा विकास आणि प्रगती याविषयीची बांधिलकी लक्षात घेता तालिबान निर्बंध समितीला नेहमीच प्राधान्य राहिलं आहे असंही तिरुमूर्ती म्हणाले लीबिया आणि तिथल्या शांतता प्रक्रियेवर सगळ्या जगाचं लक्ष असताना त्याविषयीच्या समितीचं अध्यक्षपद महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं

आत्मनिर्भर भारतासाठी योगदान ही यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाचं उद्घाटन करतील तर प्रमुख पाहूणे असलेले सुरीनामचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद सांतोखी हे बीजभाषण करतील भारत को जानीए या प्रश्रमंजूषा स्पर्धेतल्या विजेत्यांची नावही यावेळी जाहीर केली जाणार आहेत कार्यक्रमातल्या विविध सत्रांमध्ये परराष्ट्र मंत्री परराष्ट्र राज्य मंत्री व्यापार मंत्री आणि आरोग्य मंत्री संवाद साधणार आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविद हे समारोपाचं भाषण करतील कार्यक्रमादरम्यान प्रवासी भारतीय सन्मान प्रस्कार्थींची नावं घोषित केली जाणार आहेत घाना अध्यक्ष नना अकुफो अड्डो यांनी काल घानाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली

घानाची राजधानी आक्रा इथं झालेल्या शपथविधी कार्यक्रमाला भारताचे परराष्ट्र राज्य मंत्री व्ही मुरलीधरन उपस्थित होते मुरलीधरन हे इथल्या नेत्यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चाही करणार असल्याचं भारतीय द्तावासानं ट्वीट करून सांगितलं आहे हरिद्वार अपघात उत्तराखंडमध्ये हरिद्वार इथं रेल्वेच्या दुहेरी मार्गाची चाचणी घेतली जात असताना रेल्वेगाडीची धडक बसून चार जणांचा मृत्यू झाला लाकसर हरिद्वार मार्गावर काल हा अपघात झाला मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दुःख व्यक्त करतानाच न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत बांगलादेश दहशतवाद बांगलादेशच्या सरकारनं पोलादी हातांनी दहशतवादाविरोधात कारवाई करत सांस्कृतिक आणि धार्मिक सलोख्याचं संरक्षण केलं असल्याचं पंतप्रधान बांगलादेश पंतप्रधान शेख हसीना यांनी काल सांगितलं सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी दूरचित्रवाणीवरून जनतेशी संवाद साधला

सलामीचा फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल बाद झाले आहेत शुभमन गिलनं अर्धशतक केलं खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे खेळत होते

हवामान देशात ठिकठिकाणी हवामान ढगाळ असून काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार